उत्तर मुंबईत गृहनिर्माण संस्थांमध्ये क्वारंटाईन सेंटरची सुरुवात मख्यमंत्री राज्यातल्या पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सूरु करण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते काल राज्यातल्या हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिका यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते वेबपोर्टल राज्यातील स्थानिक भूमिप्त्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या महाजॉब्स यावेबपोर्टलचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे हे कामगार परत कधी येतील याची निश्विती नाही त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये तसेचस्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे

दिशाभल सध्याच्या कोरोना प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रणे शहर आणि जिल्ह्यात दररोज जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चुकीचे आणि दिशाभूल करणारे संदेश व्हायरल केले जात असून त्यामुळं नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केलं जात आहे अशा संदेशापासून सावध राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत

नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं असलं तरी अशा प्रकारचे दिशाभूल करणारे संदेश पाठवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

यातले पाच कर्मचारी कोरोना बाधित निघाले आहेत बाधित कर्मचाऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली

संचारबंदी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात काल रात्री बारा वाजल्या पासून पुढील दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे संचारबंदीच्या काळात विनाकारण कुणीही रस्त्यावर फिरणार नाही यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस

तत्पूर्वी काल संध्याकाळी शहरातल्या मुख्य रस्त्यांवर पोलीस दलाच्यावतीनं पथसंचलन करण्यात आलं संचारबंदी वाढ परभणी जिल्ह्यातील जिंतूर सोनपेठ नगर परिषद हद्दीत काही काळासाठी सुट देऊन इतर नागरी भागात काल मध्यरात्रीपासून आणखी तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काल जारी केले

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात परळी इथ आज पासून सहा दिवस संपूर्ण संचार बंदी लागू करण्यात आली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील पाच कर्मचारयाना कोरोनाची बाधा झाल्ताचं आढळून आल्या नंतर याचा सामुहिक संसर्ग होऊ नये

शहरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे

जीवनावश्यक वस्तू वैद्यकीय सेवा तसचं माध्यमांना परवानगी देण्यात आली असून अत्यावश्यक सेवांमधील शासकीय कार्यालये वगळता परळी शहरातील सर्व आस्थापना बँका शासकीय आणि खाजगी आस्थापना इत्यादी बंद राहतील असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे जिल्ह्य़ात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध खबरदारीची उपाययोजना करण्यात येत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी शशी केवडकर बीड गुहनिर्माण संस्था उत्तर मुंबईत कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावानं कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे त्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्थांमध्ये क्वारंटाईन सेंटर उभे करण्यास सुरुवात झाली आहे काल गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर कांदिवलीच्या संस्कृती कॉम्प्लेक्स गृहनिर्माण संस्थेतील क्वारंटाईन सेंटरचं उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलं

क्वारंटाईन सेंटरसाठी एका कार्यदलाची निर्मिती करण्यात आली असून त्यात गृहनिर्माण संस्थेतील स्थानिक डॉक्टर्स आणि परिचारिका काम करणार आहेत

इथं येताच त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं

आता दर शनिवार आणि रविवारी अमरावती शहरात जनता कर्फ्यू लागू असेल अशी घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली आहे अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयातील आरोग्य सुविधांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून विविध सुविधांद्वारे सेवेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यादृष्टीने प्रशासनाने अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्ह्याच्या संपर्कमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत हेल्पलाईन वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींला योग्य मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार